गडचिरोलीतील जिल्हा बंदला हिंसक वळण वनविभागाचं लाखोंचं न्कसान

सिंधखेड राजा इथं साकारणार अद्ययावत संग्रहालय आणि येत्या आठवडयातही विदर्भात उष्णतेची लाट कायम राहणार

पश्चिम बंगाल आणि बिहारमध्ये काही तुरळक घटना वगळता सर्वत्र मतदान शांततेत पार पडलं निवडणूक आयोगातर्फे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली दरम्यान वेल्लोर मतदार संघासाठी मतदानाची तारीख लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचं आयोगातर्फे सांगण्यात आलं आहे या टप्प्यातील प्रमुख उमेदवारांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय मंत्री मनोज सिन्हा रविशंकर प्रसाद हरसिम्रत कौर बादल आणि हरदिपसिंग पूरी या भाजपाच्या उमेदवारांचा तर कॉग्रेसच्या मीरा कुमार शत्रूच्न सिन्हा आणि झारखंड मुक्ती मोर्चाचे शीब् सोरेन यांचा समावेश आहे पश्चिम बंगालमध्ये कडक सुरक्षा व्यवस्थेत मतदान घेण्यात आल बिहारमधील नक्षलप्रभावीत पाटलीपूत्र सासाराम आणि काराकट विधानसभा मतदार संघात चार वाजेपर्यंत मतदान घेण्यात आल

यावेळी आकाशवाणीचे प्रतिनिधी वेळोवेळी ताज्या बातम्या देणार असून विश्लेषणात्मक कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्यात आलेल्या तज्ज मंडळीसोबत होणारी चर्चा देखील श्रोत्यांना ऐकता येणार आहे

याअंतर्गत त्यांनी आपल्या भैटीच्या द्स या फेरीत कॉग्रेस अध्यक्ष राहल गांधी राष्ट्रवादी कॉग्रेसचे प्रम्ख शरद पवार मार्क्सवादी कम्यूनिस्ट पक्षाचे महासचिव सिताराम येच्री यांची भेट घेतली तत्पूर्वी काल त्यांनी लखनऊ इथं समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव आणि बहजन समाजवादी पार्टीच्या अध्यक्षा मायावती यांची देखील भेट घेतली या दौ यादरम्यान ते लोकतांत्रिक जनता दलाचे प्रमुख शरद यादव आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्यांशी देखील भेटले नायडू यांनी गैरभाजपा सरकार स्थापनेसाठी तृणमूल कॉग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी आणि आप पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांची देखील भेट घेतली होती

गेल्या वर्षीच्या त्लनेत यंदा पाणीसाठा अधिक घट झाल्याचं या अहवालात म्हटलं आहे

या भागात येणा या पैठण मांजरा माजलगाव येलदारी सिध्देश्वर सिनाकोलेगाव आणि ध्द्दना प्रकल्पांमध्ये श्न्य टक्के पाणी साठा आहे

त्यात ब्लढाण्यातील कडकपूर्णा आणि पेंडटाकळी तर गोसिखूर्दचा देखील समावेश आहे

मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस लोकमान्य टिळक टर्मिनस प्णे आणि पनवेल इथून सुटणाऱ्या या गाड्या सावंतवाडी रत्नागिरी पेडणे झाराप थिवी आणि करमळी अशा विविध स्थानकांपर्यंत धावणार आहेत

पण्यातन येणारी एक गाडी कर्जत पनवेल मार्गानं तर एक गाडी कल्याण पनवेल मार्गानं धावणार आहे गडचिरोलीत आज प्कारलेल्या जिल्हा बंदला हिंसक वळण देण्याचा प्रयत्न करीत नक्षलवाद्यांनी पहाटे क्रखेडा तालुक्यातल्या वनविभागाच्या लाकडी बिटांना आग लावली पुराडा वन परिक्षेत्रातल्या येडापूर आणि कुरंडी कुपातील लाकडे जंगल कामगार सहकारी संस्थांनी तोडून वारवीच्या जंगलात ठेवली होती मात्र नक्षल्यांनी ती जाळून टाकल्याने वनविभागाचं लाखो रुपयांचं नुकसान झालं आहे शिवाय एटापल्ली आणि भामरागड तालुक्यात ठिकठिकाणी रस्त्यावर झाडे तोडून टाकत अडवणूक केल्याची माहिती आमच्या वार्ताहरानं दिली आहे जिजाऊ माँसाहेब यांचे जन्मस्थान असलेल्या ब्लढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा इथ जिल्ह्याच्या इतिहासावर प्रकाश टाकणारे अद्यावत संग्रहालय साकार होत आहे संग्रहालयाला अनुसरून असलेली संग्रहालयाची नवीन इमारत याठिकाणी बांधून पूर्ण झाली आहे ही इमारत सार्वजनिक बांधकाम विभाग ब्लढाणा यांनी बांधली आहे

यामध्ये प्रथम दालनात सिंदखेडराजा व जिल्ह्यात असलेल्या पाषाण मूर्त्या व इतर पाषाण कलाकृतींचे दर्शन राहणार आहे

सोबतच या शस्त्रांची मराठी व इंग्रजीमध्ये माहितीसुध्दा लिहीली जाणार आहे

चौथ्या दालनात कलावस्तु ऐतिहासिक नाणे ऐतिहासिक अभिलेख आदी वस्तु राहणार आहे संग्रहालय इमारतीमध्ये मिनीथीएटरची व्यवस्था केली असून या थिएटरव्दारा छत्रपती शिवाजी महाराज सिंदखेडकर जाधव यांच्या इतिहासावर लहान लहान क्लीप्स प्रेक्षकांना दाखवण्यात येईल याशिवाय विविध ऐतिहासिक माहिती उपलब्ध राहणार आहे संग्रहालय इमारतीमध्ये ग्रंथालय व वाचन कक्ष इत्यादीची व्यवस्था करण्यात आली आहे इतिहास संशोधक विद्यार्थी या ग्रंथालयाचा लाभ घेऊ शकतील उत्कृष्ट कार्यासाठी देण्यात येणा या अरूण बोंगिरवार पब्लिक सर्विस एक्सलन्स अवाई काल नागपूर महापालिकेचे आय्क्त अभिजीत बांगर यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबई इथं प्रदान करण्यात आला कार्यक्षम प्रशासनासाठी उपलब्ध संसाधनांचा प्रभावी वापर आवश्यक असल्याचं म्ख्यमंत्री यावेळी म्हणाले म्ंबईत झालेल्या कार्यक्रमाला वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि राज्याचे मुख्यसचिव अजोय मेहता यांची प्रमुख उपस्थिती होती चांगला अधिकारी लोकाभिमुख असतो तसंच नागरिकांशी त्याचा थेट संपर्क असतो

केंद्र सरकारच्या राष्ट्रीय लसीकरण मोहिमेंतर्गत नागपूर शहरातील प्रत्येक बालकाचे लसीकरण व्हायलाच हवे त्यासाठी ठरलेल्या दिवसांमध्ये वाढ करा

नियमांना डावलून वाळूची तस्करी करणाऱ्या ओव्हरलोड टिप्परने ताडोब्याच्या दिशेने जात असलेल्या प्रवासी गाडीला धडक दिली

अपघात झाल्याचे लक्षात येताच परिसरातील नागरिकांच्या मदतीने सर्व जखर्मींना तातडीने सेवाग्राम येथील कस्तूरबा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे

रोममध्ये होणा या इटालियन खुल्या टेनिस स्पर्धेच्या अंतिम सामन्यात आज जागतिक क्रमवारीत अग्रस्थानी असलेल्या सर्बियाच्या नोवाक जोकोविच चा सामना द्वितीय मानांकित स्पेनच्या राफेल नदाल सोबत होणार आहे तत्पूर्वी नदालनं ग्रीसच्या स्टेफनोस सीसीपासला पराभूत केलं होतं तर जोकोविचनं अर्जेटिनाच्या डीएगो श्वात्झरमॅनला नमवलं होतं भारतीय वेळेप्रमाणे संध्याकाळी साडेसात वाजता सामन्याला सुरूवात होणार आहे द्स या भारतीय खुल्या आंतरराष्ट्रीय मुष्टीयुध्द स्पर्धेला उद्यापासून गुवाहाटी इथं सुरवात होणार आहे

विदर्भातील चंद्रपूर गडचिरोली वर्धा अकोला अमरावती नागपूर या ठिकाणी लोकांनी उष्म्यापासून बचाव करण्याचा सल्ला देण्यात आला आहे